पोहोचला

घेण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन भारतरत्न डॉ

फास्टटँगचा वापर करणं बंधनकारक

केंद्रीय आरोग्य विभागानं ही बाब स्पष्ट केली आहे

विमुद्रीकरणाचे हे लाभ राष्ट्रीय प्रगतीसाठी लाभदायक ठरले आहेत असेही पंतप्रधान म्हणाले

अमेरिकी जनतेच्या हृदयात लोकशाही खोलवर रुजलेली आहे हे प्न्हा एकदा सिद्ध झालं आहे अशी प्रतिक्रीया अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नीवडणूक जिंकल्यानंतर व्यक्त केली

अटीतटीच्या लढतीत बायडेन यांनी बाजी मारली

सगळ्या जगाची उत्कंठा शिगेला पोचवणाऱ्या अमेरिकेच्या निवडण्कीचे निकाल अमेरिकेच्या प्रमाणवेळेन्सार काल सकाळी साडेअकरा वाजता अंतिम निकाल जाहीर करण्यात आले म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना विषाणू संसर्ग हा श्वसनसंस्थेवर परिणाम करत असल्याने प्रद्षणांने संसर्ग वाढू शकतो त्यामुळे दिवाळीच्या काळात फटाके न फोडण्याचं आवाहन म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केलं आहे आज द्पारी दीड वाजता समाजमाध्यमांवरून जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते दिवाळीच्या श्भेच्छा देत आतापर्यंत सर्व सण घरातल्या घरात संयमाने साजरे केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले जनतेने फटाक्यांवरील बंदी आपणहन पाळावी असे म्ख्यमंत्री म्हणाले परिस्थिती आटोक्यात आल्याची आकडेवारी सांगत आतापर्यंत कमावलेले ध्रात गमाव्या नको असं आवाहन त्यांनी केलं माझे कुटुंब माझी जबाबदारी यासर्वेक्षणाचा कोविडची आकडेवारी आटोक्यात येण्यात मोठा हातभार लागल्याचं सांगून या सर्वेक्षणाचं काम केलेल्या साठ हजार म्ख्यमंत्र्यांनी आभार मानले या सर्वेक्षणाम्ळे इतरही आजारांची व्याप्ती लक्षात आल्याचं त्यांनी सांगितलं दिवाळीनंतर पूर्ण खबरदारी घेउन आठवी ते दहावीचे वर्ग उघडण्याची ग्वाही त्यांनी दिली सिनेमाग़हे नाट्यग़हे उघडली लोकलबाबत केंद्राशी बोलणी स्रू आहेत असे त्यांनी सांगितले दिवाळीनंतरची परिस्थिती बघून देवळे प्रार्थनास्थळेही उघडण्याचा विचार करू असे मुख्यमंत्री म्हणाले गेल्या सात आठ महिन्यात केलेल्या विकासकामांचाही म्ख्यमंत्र्यांनी आढावा घेतला

अतिवृष्टी वादळ याने केलेल्या न्कसानीचाही त्यांनी आढावा घेतला

राज्य सरकार आणि जनतेत विश्वासाचा बंध निर्माण झाला आहे असा विश्वासव्यक्त करत म्ख्यमंत्र्यांनी मास्क वापरा अंतराचा नियम पाळा वारंवार हात ध्वा या त्रिसूत्रीचे पालन करण्याचा आग्रह करत फटाके टाळण्याचे आवाहन केले अर्णब गोस्वामी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी त्रूंगात असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी तसेच फारुख शेख आणि नितेश सारडा या तिघांना आज सकाळी अलिबाग येथून तळोजा काराग़हात हलविण्यात आलं स्रक्षेच्या दृष्टीने आणि हाय प्रोफाइल केस असल्यानं जिल्हा कारागृह अधीक्षकांनी या तिघांना तळोजा येथे हलविण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती त्यानुसार त्रुंग महानिरीक्षक यांच्या आदेशान्सार तिघांनाही तळोजा कारागृहात हलविलं आहे

देशपांडे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि महान साहित्यिक प्रषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात प्

देशपांडे यांनी साहित्य नाटक सिनेमा या सर्व क्षेत्रात आपल्या कलाकृतींनी रसिकांना मंत्रम्ग्ध केले त्यांच्या साहित्य कृतींची सूची सुद्धा आता ग्गलवर उपलब्ध असल्याने वाचकांना त्यांचं साहित्य वाचण्यासाठी सोयीच होणार आहे जहाज बांधणी पंतप्रधानांनी जहाज बांधणी मंत्रालयाचे नाव बदलून बंदरे नौवहन आणि जलवाहतूक मंत्रालय करण्यात आल्याची घोषणा केली दळणवळणावरील खर्च कमी करण्यासाठी भारत वेगाने मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी विकसित करीत आहे रस्ते रेल्वे हवाई आणि शिपिंगशी संबंधित पायाभूतस्विधा परस्पर जोडण्याचा प्रयन्त आपले सरकार करीत असून त्यामुळे वाहत्कीच्या अनके अडचणी दूर होतील अशी अशा त्यांनी व्यक्त केली अन्य देशाच्या त्लनेत आम्ही अद्याप दळण वळणावर जास्त पैसे खर्च करत आहोत जलवाहत्कीच्या माध्यमातून आम्ही खर्च कमी करू शकतो असेही ते म्हणाले

आंबेडकर प्रस्कार प्रदान करण्यात आले अभिनेते स्निल शेट्टी पार्श्वगायक सोनू निगम अभिनेत्री रिचा चड्डा आणि झरा खान आमदार डॉ भारती लव्हेकर यांच्यासह दहा व्यक्ती व संस्थांना हे प्रस्कार कोरोना काळातील समाजकार्याबददल प्रदान करण्यात आले

वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा प्राद्र्भाव कमी झाला असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एकाही कोरोना बाधितांच्या मृत्यची नोंद नाही

अशोक नेते यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पूराम्ळे गडचिरोली जिल्ह्यासह गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील धानपिकाचे प्रचंड न्कसान झाले

अजूनही राज्य शासन किंवा जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले नाही पीक न्कसानीचे सर्वेक्षण करण्यात आले नाही परिणामी शेतकरी विवंचनेत असून न्कसान भरपाई मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे झेंडू शेती प्रभावीत ब्लढाणा जिल्ह्यामध्ये करोंना पार्श्वभूमीवर झेंडू फ्लांच्या मागणीत घट झाली आहे त्याम्ळे सणास्दीच्या काळात नागरिकांना आता भावाने विकत घ्यावी लागतील अशी परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये सध्यातरी दिसून येत आहे अनेक शेतकरी फ्लांचे उत्पादन घेतात यावर्षी कोरोनाम्ळे सहा महिने नुकसान सहन करावे लागल्याने आगामी दिवाळी सणात फुलांच्या भावात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे यंदा कोरोना संसगार्म्ळे झेंड्रच्या फुलांची लागवड कमी झाली त्यामुळे विजया दशमीला मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने या फ्लांना समाधानकारक दर मिळाले आता दिवाळीच्या सणातही या फ्लांचे महत्त्व असते मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामूळे शेतकरी फ्ल पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी धडपड करीत आहेत करोंनामुळे नियमित लागवड करणाया अनेक शेतकयांनी झेंड्ची लागवड केली नाही परिणामी या फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घसरले आहे

केंद्रिय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी केली आहे

पथकर नाक्यांवर यापुढे फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातनंच भरणा केला जाईल